राज्यातील पाणीटंचाई परिस्थितीसाठी योग्य नियोजन करण्याच्या राज्याचे मुख्य सचिव यू पी

मदान यांच्या संबंधित आयूक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

भंडारा जिल्ह्यानं नेत्रदानासाठी करण्यात येणाऱ्या बुबुळ संकलनाचं उद्दिष्ट साध्य केलं

चंद्रकांत पंडित यांची विदर्भ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी फेरनियुक्ती

मदान यांनी संबंधित विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकारो आर्मण मुख्य कायकारां र्आधकाऱ्यांना दिल्या पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरनं सुरळीत पाणी पुरवठा होईल याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या पाणी टंचाईच्या पाश्वभूमीवर मुख्य र्साचव मदान यांनी राज्यातील टंचाईग्रस्त जिल्ह्यातील विभागीय आय्क्त जिल्ह्याधकारां आण मुख्य कायकारां अधिकाऱ्यांशी व्हिडओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून टंचाई र्पारस्थितीचा आढावा घेतला सध्या सुरू असलेल्या टँकरचा आढावा मदान यांनी घेतला

भंडारा जिल्ह्यानं नेत्रदानासाठी करण्यात येणाऱ्या बुब्रुळ संकलनात नागपूर विभागातून पहिला क्रमांक पटकावला आहे

मागील पाच वर्षात भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रूग्णालयातर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखिल उद्दिष्टापेक्षा अधिक करण्यात आल्या आहेत या कामगिरीत देखील नेत्र विभागानं विशेष प्रयत्न करून यश संपादन केलं आहे दरम्यान नेत्रदानासाठी समाजसेवी संस्था व्यक्ती शिक्षकांनी विविध स्तरावर प्रबोधन करून लोकांना प्रवृत्त करण्याची आणि स्वतः मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करण्याची आवश्यकता असल्याचं विभागातर्फे सांगण्यात आलं आहे जिल्हा रूग्णालयाच्या कामगिरीत भंडाऱ्याच्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हे या यशामागचं कारण आहे हे विशेष दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याबाबत भारत आणि ऑस्ट्रेलियानी सहमती दर्शवली आहे कॅनबेरा इथं झालेल्या दहशतवादविरोधी संयुक्त कार्यकारी गटाच्या अकराव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे की जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबद्दल ऑस्ट्रेलियानं दिलेल्या सहकार्याबद्दल भारतातर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहे या बैठ्कीत दहशतवादाला चालना देण्यासाठी आर्थिक मदत देणं इंटरनेटचा वापर ध्रूवीकरण या मुद्यांवर चर्चा करण्यात आली लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या र्निवडणुकांसाठींचा प्रचार आज संध्याकाळी संपला

या टप्प्यामध्ये अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रायबरेलीमधून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी लखनऊमधून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत पंतप्रधान नरद्र मोदां यांनी कॉग्रेसवर टोका करतांना संयुक्त प्रोगामी आघाडी सरकारम्ळं र्निवडण्कांच्या काळात दोन वेळा ईंडयन प्रीामयर लोंगचे क्रिकेट सामने देशाबाहेर खेळवावे लागले असल्याचं म्हटलं आहे ते आज राजस्थानमधल्या जयपूरमध्ये प्रचारसभेला संबोधित करतांना बोलत होते

परंतु आजहो निवडणुकोच्या काळात भारतातच आयपीएल खेळवलं जात आहे असं ते म्हणाले ते शेप्रट लपवून पळणाऱं सरकार होतं मी र्निधड्या छातीनं सामोरं जातो अशी प्रष्टांहां नरद्र मोर्दा यांनी यावेळी जोडलों मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादो घोषत केल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी काँग्रेस स्वतची र्षाखल्लो उडवून घेत आहे

मात्र यावर हा मोदों सरकारचा निणय नसल्याचं त्यांनी नमूद केलं बेरोजगारी आणि कृषी संकट यासारख्या मुद्यांकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे नवी दिल्ली इथं पक्ष कार्यालयात त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

याची तीव्रता रिश्टर स्केलवर पाच पूर्णांक चार एवढी नोंदविण्यात आल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे

देशद्रोह हत्या ग्रन्हेगारां कट रचणे बेकायदा कृत्य प्रांतबंधक कायदा अशा र्वावध कलमांखालां हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आज फानी चक्री वादळामुळं पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून दक्षिण पुर्व रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या आहेत चक्रीवादळ फानीमुळं ओडिशामधील प्रभावित क्षेत्राचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी करणार आहेत तत्पूर्वी आज मोदी यांनी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालांशी चर्चा केली चक्रीवादळ प्रभावित लोकांच्या पाठिशी संपूर्ण राष्ट्र एकजुटपणे उभं असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत चर्चा करून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी आणि सातत्यपूर्ण मदत करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आतापर्यंत या वादळात दहा लोक मृत्युमुखी पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे एअर इंडिया फानी प्रभावित क्षेत्रात मदत साम्रग्री मोफत पोचवणार आहे राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रबंधन संस्थेद्वारे चमू तचार करण्यात आल्या आहेत दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं भारताच्या हवामान खात्याचं अचूक अंदाज आणि चोख कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे यामुळं प्रतिबंधात्मक उपायोजना करता आल्याचं संस्थेनं म्हटलं आहे दरम्यान फानी वादळग्रस्तांना मदत सामुग्री निःशुल्क पाठवण्याची व्यवस्था मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातर्फे करण्यात आली आहे पश्चिम बंगाल ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये पाठवण्यात येणाऱ्या सहाय्यता सामुग्रीवर फानी वादळ्यस्त सहाय्यता सामुग्री असं लिहून जिल्हाधिकारी किंवा उपआयुक्तांच्या परवानगीनं पाठवता येणार आहे ही सेवा दोन जूनपर्यंत उपलब्ध राहील विदर्भ क्रिकेट संघटनेला रणजी पाठोपाठ इराणी चषकाचं अजिंक्यपद पहिल्यांदाच मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांची परत एकदा विदर्भाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यासोबतच व्यावसायिक फलंदाज वसीम जाफर आणि गणेश सतिश हे देखिल विदर्भाकडून प्रदील हंगाम खेळतील असं विदर्भ क्रिकेट संघटनेनं कार्यकारिणीच्या बैठकीनंतर स्पष्ट केलं भारतीय गोळाफेक खेळाडू नीरज चोप्रा याची हाताच्या कोपऱ्याची शत्रक्रिया मुंबईत झाली असून त्याच्या प्रकृतीत जलद सुधारणा होऊन पूर्वीप्रमाणं खेळात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजला श्रुभेच्छा दिल्या आहेत नीरजनं कायमच आपल्या कामगिरीमुळं भारताला गौरवान्वित केल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

विदर्भात दोन दिवस उष्मा जाणवू शकतो असं हवामान विभागातर्फे कळवण्यात आलं आहे